या कायद्याशी संबंधित प्रकरणांमधल्या आरोपींना अटकपूर्व जामीन मिळू नये ही तरतूद या निर्णयामुळे कायम राहिली आहे केंद्रसरकारच्या या संदर्भातल्या प्नर्विचार याचिकेसह इतर याचिकांची एकत्रित सुनावणी येत्या एकोणीस फेब्रवारीला घेणार असल्याचंही न्यायालयानं सांगितलं

एअरसेल मॅक्सिस आर्थिक घोटाळा प्रकरणात सक्त वसुली संचालनालयाला कार्ती यांची चौकशी करायची आहे त्या संदर्भात न्यायालयानं आज हा आदेश दिला आहे फेब्रवारी आणि मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय टेनिस सामन्यांसाठी आपल्याला परदेशी जाण्याची परवानगी द्यावी अशी विनंती कार्ती यांनी आज न्यायालयात केली

सरकारी प्रतिभूतींच्या खरेदीद्वारे ही रोख अर्थव्यवस्थेत आणली जाईल अर्थव्यवस्थेतल्या तरलतेबाबतच्या स्थितीवर सातत्यानं देखरेख ठेवली असून आवश्यकतेनुसार हा निर्णय घेतला असल्याचं बँकेनं जारी केलेल्या याबाबतच्या पत्रकात म्हटलं आहे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी आज राळेगण सिद्धी इथे उपोषणाला सुरुवात केली केंद्र सरकारनं दिलेल्या आश्वासनांची पूर्ती केली नाही तसंच राज्य सरकारनं लोकायुक्त कायदा मंजूर केला नाही आणि लोकपाल नियुक्ती केली नाही या कारणांसाठी आपण हे उपोषण करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे मुख्यमंत्र्यांना लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाचं आपण स्वागत करतो तरीही निवडण्कीपूर्वी दिलेल्या लोकपाल आणि लोकायुक्त कायद्याबाबतची आश्वासनं पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं

ते काल मुंबईत दागिने आणि रत्न राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते ही परिषद देशाच्या आर्थिक उन्नतीला सहाय्य करून रोजगार निर्मिती करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

जागतिक भ्रष्टाचार निर्देशांकात तीन गुणांची सुधारणा करत भारत आता एकशे ऐंशी देशांच्या यादीत अट्ट्याहत्तराव्या क्रमांकावर आला आहे या क्रमवारीत चीन सत्त्याऐंशीव्या आणि पाकिस्तान एकशे सतराव्या स्थानावर असल्यानं भारताच्या तुलनेत खूपच पिछाडीवर आहेत या यादीत डेन्मार्क हा देश सर्वात कमी भ्रष्टाचारासह पहिल्या स्थानी आणि न्यूझीलंड दुसऱ्या स्थानी आहेत तरसोमालिया सीरिया आणि दक्षिण सुदान हे देश सर्वात खालच्या स्थानी आहेत राज्याच्या एकात्मिक जल आराखड्यामध्ये मराठवाड्याला पाणी वाटपाचा योग्य हिस्सा मिळावा यासह मराठवाड्यातल्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ भागवत कराड यांनी औरंगाबाद इथं लोकप्रतिनीधींची बैठक बोलावली आहे